संरक्षण तेल आणि नैसर्गिक वायू खाणी रस्ते वाहतुक कोळसा इत्यादी क्षेत्रांमधे हे करार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्ष या झाल्या या शिखर परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल दोन्ही नेत्यांनी निरनिराळ्या वार्ताहर परिषदांमधे समाधान व्यक्त केलं रशिया हा भारताचा केवळ विश्वासू भागीदारच नसून एक खास मित्र असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी वार्ताहरांना सांगितलं आज झालेल्या करारांमुळे दोन्ही देशांमधले संबंध केवळ विक्रेता आणि खरेदीदार इतकेच न राहता सहउत्पादक म्हणून उदयाला येतील असंही ते पुढं म्हणाले दोन्ही देशांतले संबंध विशेष तसंच परस्परांसाठी फलदायी होतील असा विश्वास रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे काल रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून रस्ते वाहतूकीचा बोजवारा उडाला असून अनेक भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवावी लागली परिणामी पश्चिम मध्य आणि हार्बर या तीनही उपनगरी रेल्वे मार्गाच्या वाहतूकीवर परिणाम झाला

ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जिल्हयात गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोलीमधे मुसळधार पाऊस सुरु असून नगरपरिषद कार्यालय पाण्याखाली गेलं आहे नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत

लष्करे तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं ताब्यात घेतलं आहे हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून लष्करे तोयबाशी संबंधित आहेत राज्य पोलीस दलाबरोबर श्रीनगर इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत चिनार कोअर कमांड लेफ्टनंट जनरल ढिल्लों यांनी ही माहिती दिली काश्मीर खो यातली शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान कसोशीने प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

ताब्यात घेतलेल्या ह्या दोन दहशतवाद्यांनी आपण लष्करे तोयबासाठी काम करत असल्याची तसंच पाकिस्तानी लष्करानं आपल्याला जम्मू काश्मीर मधे घुसवल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ भारतीय लष्करानं वितरीत केला आहे

ईशान्य राज्य विकास मंत्रालयाची एक उच्च स्तरीय समिती उद्या जम्मू काश्मीरला भेट देणार आहे राज्यात कोणकोणत्या नवीन सुधारणा करता येतील याची ही समिती पाहणी करणार करणार असून डॉ जितेंद्र सिंग यांनी नुकतीच यासंबंधीत अधिका यांची बैठक घेतली जम्मू काश्मीरमधे महिलांचं सक्षमीकरण पर्यावरण पूरक पर्यटन समाजाभिमुख सुधारणा इत्यादी बाबींवर ही समिती भर देईल सर्व ईशान्य राज्यांमधे सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत जम्मू काश्मीरच्या शेतक यांना आणि कुशल कारागीरांना पाठवणं शिवाय स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर तसंच सर्व इर्शान्य राज्यांमधे सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देणं अशा चार मुद्दयांवर ही समिती काम करणार आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणीमधे काही उणीव राहिली असेल तर त्यात सुधारणा केली जाईल असं भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता मीनाक्षी लेखी यांनी आज गुवाहाटी इथं सांगितलं आसाममधल्या मूळ नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण केलं जाईल राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि प्रक्रियेदरम्यान स्थानिक नागरिकांच्या हिताकडे लक्ष पुरवलं जाईल असंही लेखी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं

आसाममधल्या सर्व परदेशी पत्रकारांना राज्य सोडून देण्याचे आदेश दिल्याची बातमी निराधार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करुन हे सांगितलं असून कोणत्याही परदेशी पत्रकाराला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी घेऊन असामला जाता येईल असं म्हटलं आहे आसाममधे कोणतंही प्रतिबंधित किंवा संरक्षित क्षेत्र नसल्यामुळे त्यासंबंधातली कोणतीही परवानगी घेण्याची पत्रकारांना गरज नसल्याचंही ट्वीटरवर म्हटलं आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर लष्करे तोयबाचा संस्थापक हाफिझ मोहम्मद सईद मुंबई बाँब हल्ल्यातला आरोपी झकी उर रहमान लखवी आणि कुविख्यात फरारी गुंड दाऊद इब्राहीम या सर्वांना आज सरकारनं दहशतवादी घोषित केलं बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्यात म्हणजेच यु

ए मधे नुकत्याच केलेल्या दुरूस्त्यांनंतर प्रथमच अशी घोषणा केली असल्याचं गृहमंत्रालयाच्या अधिका यांनी सांगितलं कर्तारपूर साहिब भेट देण्यासाठी भारतीय प्रवाशांना पाकिस्तानचा व्हीसा घेण्याची गरज राहणार नाही कर्तारपूर साहिब कॉरिडॉर विषयी आज अटारी इथं झालेल्या उभयपक्षी चर्चेच्या तिस या फेरीत या मुद्यावर सहमती झाली केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागातल्या सार्क संचालनालयाचे महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळानं याविषयावर सविस्तर चर्चा केली त्यानुसार बूढी रावी कालव्यावर दोन्ही देश मिळून पूल उभारणार आहेत तसंच भाविकांसाठी लंगर आणि प्रसादाची व्यवस्था पाकिस्तान करणार आहे भाविकांची यात्रा सुखरुप आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी सहाकार्य करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलं

हरयाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी माजी केन्द्रीय मंत्री आणि खासदार कुमारी सैलजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेन्द्र सिंह हुड्डा यांना काँप्रेस विधीमंडळ पक्ष नेते पदी नियुक्त करण्यात आलं असून राज्य निवडणुक समितीचे ही ते अध्यक्ष असतील काँग्रेसचे हरयाणाचे प्रभारी गुलाब नबी आझद यांनी आज नवी दिल्ली इथे ही घोषणा केली

वादग्रस्त प्रर्त्यापण विधेयक मागे घेतलं जाईल असं हाँगकॉगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करी लाम यांनी स्पष्ट केलं आहे

हे विधेयक गेल्या एप्रिल महिन्यात सादर करण्यात आलं होतं या विधेयकात संदिग्ध आरोपींना चीनला परत पाठवण्याची तरतुद होती हे विधेयक संपूर्णपणे मागे घेण्याची आंदोलक करत आहेत लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर पाकिस्तानी हितसंबधियांनी केलेल्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे भारतीय आयुक्तालयासमोर या महिन्यातलं हे दुसरं आंदोलन असून यामुळे कार्यालयाची सुरक्षा तसंच कामकाजावर परिणाम होतो असं अधिकृत प्रवक्त्यांनं म्हटलं आहे केंद्र सरकारनं इंग्लंड सरकारला याबाबीकडे त्वरीत लक्ष घालण्याची मागणी केली आहे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाची सुरक्षा आणि कामकाज सुरळीत सुरु राहण्यासाठी इंग्लंड सरकारनं पावलं उचलावी असंही सरकारतर्फे सूचित करण्यात आलं आहे उत्तराखंड सरकारनं पोषण अभियाना अंतर्गत दत्तक अभियान सुरु केलं आहे